महाराष्ट्रातल्या सरकार स्थापनेसंदर्भात महाविकास आघाडीनं सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवरचा निर्णय न्यायालयानं आज राखून ठेवला यावर आता उद्या सकाळी साडे दहा वाजता अंतिम सुनावणी होणार आहे

मेहता यांनी राज्यपाल आणि देवेंद्र फडनवीस यांची पत्रं न्यायालयाला सादर केली राज्यपालांनी शिवसेना राष्ट्रवादी काँप्रेसला देखील सरकार स्थापनेसाठी पुरेसा वेळ दिला होता मात्र त्यांना यश आलं नाही असं मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं त्यावर महाविकास आघाडीचे वकील कपिल सिब्बल यांनी आक्षेप घेतला पहाटे राष्ट्रपती राजवट उठवण्याची आणि शपथविधी उरकण्याची घाई का करण्यात आली असा सवाल त्यांनी केला अजित पवार यांनी जे सह्याचं पत्र दिलं ते भाजपाला पाठिंबा देण्यासाठी नव्हतं असं त्यांनी स्पष्ट केलं

महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीच्या मुद्यावरून विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात केलेल्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांच कामकाज तहकुब करावं लागलं

आज सकाळी लोकसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांच्या सदस्यांनी महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी झालेल्या घडामोडींमधल्या राज्यपालांच्या भूमिकेविरोधात हौद्यात येऊन रालोआ सरकारविरोधात फलक दर्शवत घोषणा द्यायला सुरुवात केली

राज्यसभेतही काँग्रेसच्या सदस्यांसह डाव्या आणि त्रिर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे महाराष्ट्रातल्या घडामोडींवर चर्चा करण्याची मागणी केली मात्र राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंक्ष्या नायडू सभागृहात न्यायप्रविष्ट प्रकरणावर चर्चा घेतली जाऊ शकत नाही असं म्हणत हा प्रस्ताव फेटाळला

शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं आज राज्यापालांकडे राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठीचा दावा केला आहे यासंदर्भात एकनाथ शिंदे जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात या तीनही पक्षांच्या विधीमंडळ गटनेत्यांच्या स्वाक्षरीच संयुक्त पत्र आज तिनही पक्षाच्या शिष्टमंडळानं राज्यपाल कार्यालयाला सादर केलं तीनही पक्षांचे विधीमंडळ गटनेते काँप्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि शिवसेनेचे खासदार विनायक राऊत हे यावेळी उपस्थित होते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र यांनी शपथ घेतली असली तरीही त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही अशावेळी भाजपा आणि अजित पवार बहुमत सिद्ध करायला असमर्थ ठरतील आणि तसं झालं तर शिवसेना सत्तास्थापनेचा दावा करत आहे त्यामुळे फडणवीस बहुमत सिद्ध करायला अपयशी ठरल्यानंतर आम्हाला सत्ता स्थापनेसाठी तात्काळ आमंत्रण द्यावं असं या पत्रात म्हटलं आहे या पत्रासोबत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस तसंच पाठिंबा असलेल्या तिर सहयोगी आणि अपक्ष विधानसभेच्या सदस्यांची स्वाक्षरी असलेली यादीही या पत्रासोबत राज्यपाल कार्यालयाला सादर केली आहे राज्यपाल मुंबईत नसल्यानं आपल्याला पाठिंबा असलेल्या आमदारांना आज आपण घेऊन आलो नाही मात्र राज्यपालांनी कधीही बोलावल्यास आपण या आमदारांना राज्यपालांसमोर घेऊन येऊ असं जयंत पाटील यांनी राज्यपाल कार्यालयाला पत्र दिल्यानंतर वार्ताहरांना सांगितलं भाजपला समर्थन दिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनधरणीसाठी राष्ट्रवादी काँप्रेसच्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत विधानभवनात सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यालयात दिलीप वळसे पाटील छगन भुजबळ आणि सुनिल तटकरे यां ज्येष्ठ नेत्यांनी आज अजित पवार यांची भेट घेतली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यपालांना युवक आणि विद्यार्थी समुदायांमधे जलसंवर्धनाच्या चांगल्या सवयींचा संदेश पोहचवण्याचं आवाहन केलं आहे

उत्तर प्रदेशात आजपासून फिलारीया या आजारा विरोधात व्यापक प्रतिबंध मोहीम सुरु होत आहे राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री जय प्रताप सिंग हे या मोहीमेचं उद्घाटन करतील भारताच्या लक्ष्य सेननं स्कोटिश खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच विजेतं पद पटकावलं आहे

गेल्या तीन महिन्यातलं लक्ष्यचं हे चौथं विजेतं पद आहे

कझागिस्ताननं दुसरं तर जपाननं तीसरं स्थान पटकावलं गस्तिरकारी संघटनांकडून अर्थात एनजीओंकडून येणाऱ्या दबावापुढे आपण झुकणार नाही असं श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी आज सांगितलं बुद्धमंदिरातल्या भिक्षुंसमोर बोलताना राजपक्षे म्हणाले की लोकांनी मला जनादेश दिला आहे आणि त्या जनादेशानुसारच मी काम करणार आहे गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या चौकशीवर टीका करताना त्यांनी सांगितलं की एनजीओंच्या व्रान्यावरून ते कारवाई करत आहेत यादरम्यान प्रधानमंत्री महिंद्रा राजपक्षे यांनी देशातल्या काही भागात तामिळ भाषेतली नावं लिहिलेले फलक उध्वस्त करणाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत हाँगकाँगमधे काल झालेल्या स्थानिक निवडणुकांमधे विरोधीपक्ष असलेल्या लोकशाहीवादी पक्षाचे उमेदवार प्रचंड मताधिक्यानं निवडून येत असल्याचे संकेत आहेत गेला महिनाभर सुरू असलेल्या सरकारविरोधी निदर्शनानंतर काल या निवडणुकीसाठी विक्रमी मतदान झालं होतं

अपघातग्रस्त विमान हे स्थानिक स्तरावर उड्डाणसेवा देणाऱ्या कंपनीचं आहे अमेरिकेमधल्या राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आपणही सामील असल्याची घोषणा मायकल ब्लूमबर्ग यांनी केली आहे